राज्य मंत्रीमंडळाचा आज विस्तार महाराष्ट्र कर्नाटकदरम्यान एसटी सेवा स्थगित

मन की बात एकविसाव्या शतकात जन्माला आलेली पिढी देश विकासात सक्रीय भूमिका बजावेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात व्यक्त केला चांगल्या बदलांचं स्वागत करणारी ही तरुण पिढी घराणेशाही जातीवाद भेदभाव बेशिस्त अशा गोष्टींना थारा देत नाही हे आश्वासक आहे असं ते म्हणाले

राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणाऱ्या या स्मारकाला अवश्य भेट द्या असं आवाहन त्यांनी युवकांना केलं गांधीजींच्या स्वदेशीच्या मंत्राचं आजच्या काळातही असलेलं महत्व अधोरेखित करत स्वदेशी वस्तूंचा वापर आणि खरेदी करण्यावर भर देण्याचं आवाहन त्यांनी केलं नुकत्याच झालेल्या सूर्यग्रहणाचा उल्लेख करत आर्यभट्ट भास्काराचार्यापासूनच्या भारतीय खगोल परंपरेचा धांडोळा त्यांनी घेतला पूण्याजवळच्या विशालकाय दूर्विणीचा उल्लेख करत ग्रहताऱ्यांशी वैज्ञानिक नातं जोडण्याचं आवाहनही त्यांनी केलं

देशाच्या विविध भागात साजऱ्या होणाऱ्या मकरसंक्रांत पोंगल बिहु लोहडी या सणांसाठी आणि नवीन वर्ष नव्या दशकासाठी शूभेच्छा देत तसंघ नवे संकल्प नवीन ऊर्जा नवी आशा आणि नव्या उत्साहानं मार्गक्रमण करण्याचं आवाहन करत पंतप्रधानांनी कालच्या मन की बात ची सांगता केली अमित शहा निमलष्करी दलातल्या जवानांना त्यांच्या कुटुंबीयांबरोबर दरवर्षी शंभर दिवस राहता येईल अशी योजना केंद्र सरकार तयार करत असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या नवी दिल्लीत उभारल्या जाणाऱ्या महासंचालनालय भवनाची पायाभरणी काल शहा यांच्या हस्ते झाली त्यावेळी ते बोलत होते

या बहुप्रतिक्षित विस्तारासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला असून विधिमंडळ परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालं आहे

यासाठी सुमारे दहा हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक डॉक्टर सुहास वारके जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली या कार्यक्रमाला राज्यभरातून लाखो अनुयायी येतील हे लक्षात घेऊन त्यांच्यासाठी अनेक सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत

अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून दोन वर्षापूर्वी भीमा कोरेगाव इथं झालेल्या दंगलीच्या पार्धभूमीवर यंदा संपूर्ण राज्यातचं सोशल मिडियावर विशेष लक्ष ठेवलं जात आहे

अभिवादन कार्यक्रमावेळी गरज असल्यास पेरणे परिसरातील इंटरनेटही बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे एकूणचं यंदा नियमित बंदोबस्ताबरोबरचं सोशल मिडीयाद्वारे देखील अपप्रचार होणार नाही याची प्रेशी काळजी जिल्हा प्रशासनान घेतल्याच स्पष्ट झाला आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी मोर्चा खालिद धळे अकोला नाशिक नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात काल पुण्यात निघालेल्या मोर्चात दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील वादग्रस्त विद्यार्थी नेता उमर खालिद सहभागी झाला होता यंदाचा विजयस्तंभ अभिवादन दिन जवळ आला असताना उमरची उपस्थिती प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ काल अकोला आणि ध्रळ्यात फेरी काढण्यात आली भारतीय जनता पक्षाचे आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते तसच सर्वसामान्य नागरिकांनी हजारोंच्या संख्येनं या फेरीत सहभाग घेतला

कोल्हापर कर्नाटक नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटले काल सकाळी शिवसेनेनं कोल्हापूरच्या मध्यवर्ती एसटी बस स्थानकाजवळ कर्नाटक सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शनं केली तर सांगली जिल्ह्यात महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर शिवसेना आणि कन्नड रक्षण वेदिका संघटनेचे कार्यकर्ते समोरासमोर आले दोन्हीकडुन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली सुरक्षेच्या कारणासाठी दोन्ही राज्यांच्या परिवहन विभागांनी कालपासून एस

सांगली आणि कोल्हापुरमधून कर्नाटककडे जाणारी बससेवा बंद असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत फडनविस नाशिक शेतकरी कर्जमाफी योजनेत अटी शर्ती लादून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे अशी टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल नाशिकमध्ये केली आयुष्यमान भारत योजने अंतर्गत मध्य नाशिकमधील पाच हजार कार्डाचं वितरण केल्यानंतर ते बोलत होते यावेळी फडणवीस यांच्या हस्ते चार लाभार्थींना प्रातिनिधीक स्वरूपात आयृष्यमान कार्डांचं वाटप करण्यात आलं महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात उद्भवलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बोलताना मराठी माणूस हा मराठी माणसाबरोबरच राहील असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं मेटो पुणेकर ज्याची आतुरतेने वाट पाहत आहेत त्या पुणे मेट्रोचे डबे काल पिंपरीमध्ये दाखल झाले या डब्यांचं नागरिकांनी ढोल ताशाच्या गजरात उत्साहात स्वागत केलं पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे यावेळी उपस्थित होत्या हे डबे लवकरच संत तुकाराम नगर मेट्रो स्थानकात रुळावर चढवले जातील आणि त्यांची चाचणी सुरू होणार आहे समेलन रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण इथं झालेल्या दोन दिवसांच्या दुसऱ्या लेखक प्रकाशक साहित्य संमेलनाची काल सांगता झाली यापुढचं लेखक प्रकाशक संमेलन नाशिकमध्ये होईल अस यावेळी जाहीर करण्यात आलं प्रकाशन व्यवसायासमोरची आव्हानं डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता प्रसार आणि वाचन संस्कृतीविषयी विविध परिसंवाद या संमेलनात पार पडले अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे या संमेलनाबाबत आकाशवाणीशी बोलताना म्हणाले अतिशय उत्साहात खेळीमेळीच्या वातावरणात आणि भरघोस प्रतिसादानं हे संमेलन सजलं आणि थाटलं गेलं अनेक विषयावरचा उहापोह झाला विशेषतः सतत सध्या जी भीती वाटतीये प्रत्येकाला या डिजिटल माध्यमामुळ या फेसब्क ट्विट्टर कींवा वॉट्सऍप या सगळ्याचा अतिशय आक्रमण होत असल्याम्ळं यापुढे प्स्तकं वाचली जातील की नाही ही जी भीती सगळ्यांच्या मनात होती तर या सगळ्याचा सार किंवा उत्तर सांगायचा असेल दोन दिवसाचं ते असं की यत्किंचीत ही घाबरायचं कारण नाही पुस्तक व्यवसायाला प्रकाशन म्हणून मरण नाही आणि लेखकाची प्रतिभा ही जागृत राहणारच आहे या पुढच्या काळात आणि लेखक लिहीत राहणारच आहे त्यामुळं पुस्तकेही प्रकाशित होत राहणार आहेत

लिओ वराडकर सिंधदर्ग आयर्लंडचे पंतप्रधान डॉक्टर लिओ वराडकर यांनी काल सिंधूद्र्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यातल्या वराड या आपल्या मूळ गावाला भेट दिली वराडमध्ये दाखल होताच मिरवणूक काढून वराडमधल्या ग्रामस्थांनी त्यांचं स्वागत केलं डॉक्टर लिओ यांच्या सोबत त्यांचे वडील डॉ अशोक वराडकर आई मेरिअम आणि संपूर्ण कुटुंबीय आहेत आपल्या कुटंबियांसमवेत त्यांनी आपल्या ग्रामदेवतेचंही दर्शन घेतलं

आज सकाळी मतमोजणी होणार आहे

मतमोजण आजच सकाळी होणार आहे

रेल्वे नाशिक पंचवटी एक्सप्रेसला पर्याय म्हणून सुरू करण्यात आलेली मनमाड ते मुंबई ही राज्य राणी इंटरसीटी रेल्वेगाडी मनमाड ऐवजी नांदेडपर्यंत नेण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे त्याला विरोध करण्यासाठी काल नाशिकरोड इथल्या रेल्वे स्थानकावर नागरीकांनी निदर्शने केली नांदेड नांदेड जिल्ह्याच्या मुदखेड तालुक्यातल्या वाडी मुक्त्यारपूर इथले स्वातंत्र्य सैनिक साहेबराव देशमुख यांच काल निधन झालं

मृत्य जालना जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातल्या द्धपुरी इथं काल शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला अमिताभ बच्चन ज्येष्ठ चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांना चित्रपट क्षेत्रातल्या योगदानाबद्दल काल दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरवण्यात आलं नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते बच्चन यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला

उद्या सकाळपर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अंशतः ढगाळ वातावरण राहील